सरकारवरील टीका माहितीपूर्ण आणि विश्वसनीय असावी उपराष्ट्रपतींचा राज्यसभेच्या नव्या सदस्यांना उपदेश

आयुर्वेदिक औषधांची वाढती मागणी पाहता लोकांच्या कल्याणासाठी वैश्विक शिखर संमेलन भरवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

पंतप्रधानांसोबत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात नोंदणीसाठी उद्या अंतिम दिवस उपराष्ट्रपती सरकारवरची टीका माहितीपूर्ण आणि विश्वसनीय असावी असा उपदेश उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी केला आहे राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचं स्वागत करण्यासाठी आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी ते आज बोलत होते विरोधी पक्षाला सरकारला विरोध करण्याचा अधिकार आहेच मात्र केवळ आपल्या फायद्यासाठी सरकारच्या प्रत्येक हालचालीला विरोध केल्यानं विश्वासार्हतेवर प्रश्रचिन्ह निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच वारंवार सभेचं कामकाज तहकूब करण्याविषयीच्या नोटीसा देणं टाळण्याचाही सल्ला त्यांनी या सदस्यांना दिला सभागृहात बोलण्याच्या मुद्द्यांवर सखोल अभ्यास करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी नवीन सदस्यांना केलं पंतप्रधान आयुर्वेदाचे फायदे आणि रोगप्रतिकार शक्तीचं महत्त्व आता लोकांना कळू लागलं आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे जागतिक आयुर्वेद समारंभात काल बोलताना त्यांनी आयुर्वेदाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं आश्वासनही दिलं

राष्ट्रीय आरोग्य संघटनेनं भारतात जागतिक पारंपरिक औषध केंद्र सुरू करण्याची घोषणा केल्याचंही पंतप्रधानांनी सांगितल तर आयुर्वेद शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी भारतात येत असल्याचही ते म्हणाले आयुष चिकित्सा प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय आयुष मिशनचा प्रारंभ केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटनही जावडेकर यांच्या हस्ते झालं

ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची घटना असून या कार्यक्रमातून जगाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्यापुढची भारताची वाटचाल याची माहिती मिळणार आहे आपल्याला अनेकांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य मिळालं आहे स्वतंत्र भारतानं खूप काही मिळवलं आहे भारत जगातील आर्थिक सामाजिक आदी सर्वच क्षेत्रात महाशक्ती बनेल

बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची अनेक दुर्मीळ चित्र आणि त्यांनी भाग घेतलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक चळवळींतील प्रासंगिक छायाचित्र आणि त्या संदर्भातील सविस्तर माहिती देखील बघता येणार आहे देश म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि पुढे काय करायला हवं या दृष्टीने प्रेरणा घेण्यासाठी हे प्रदर्शन असल्याचं मत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी याप्रसंगी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं पंतप्रधान संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाय राजपक्षे यांच्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधला या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मंचावरून त्यांनी स्थानिक विकास कामांसदर्भात आणि भारत श्रीलंका यांच्यातल्या सहकार्यासंदर्भात चर्चा केली

शेजारी राष्ट्र म्हणून श्रीलंकेचं असणारं महत्त्व मोदी यांनी पुन्हा विशद केलं

जल जीवन योजनेसंदर्भात आज आयोजित केलेल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते

चर्चेचा हा चौथा कार्यक्रम द्रदृश्य प्रणालीद्वारे घेतला जाईल

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या पूर्वी तणावमुक्त वातावरण निर्मिती करण्याचा त्याचा हेतू आहे लोकांनी मागणी केल्यावरून यावर्षी या संवादामध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालक तसंच शिक्षक देखील समाविष्ट असतील

इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे प्रत्येक विजेत्याला एक विशेष प्रशस्तीपत्रक दिले जाईल विजेत्यांमधील विद्यार्थ्यांचा एक गट थेट पंतप्रधानांसोबत चर्चा करेल आणि त्यांना प्रश्न विचारेल या विशेष विजेत्यांना पंतप्रधानांसोबतचे छायाचित्र त्यांच्या सहीसोबत डिजिटल स्मरणिका म्हणूनही दिले जाईल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा सायकिया यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे केरळ निवडणक केरळमध्ये आता निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास काल सुरुवात झाली आहे सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटीक पक्षाने त्यांच्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली असून निवडणुकीच्या अनुषगाने बैठकांनाही सुरुवात झाली आहे

आज दिल्लीत होणाऱ्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर भाजपा आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे केरळ काँग्रेसच्या जोसेफ गटानंही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे

त्यांच्याकडून गुन्ह्यांशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे याबाबत अधिक माहिती अजून समोर आलेली नाही

आग लागलेला डबा वेगळा केल्यानंतर या गाडीने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली

निर्बंध नागरी विमान वाहतूक महासंचालकांनीं विमान प्रवासासाठी नवी नियमावली सांगणारं परिपत्रक आज जारी केलं आहे काही प्रवाशांनी प्रवासादरम्यान नियम न पाळल्यानं हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे मंत्रालयाने प्रवाशांना योग्य पद्धतीनं मास्क परिधान करण्याबद्दल तसंच योग्य शारीरिक अंतर पाळण्याबद्दल निर्देश दिले आहेत जर एखाद्या प्रवाशाने वारंवार सूचना देऊनही कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन केलं नाही तर त्याला प्रवास करू दिला जाणार नसल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

इटली निर्बंध कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इटलीमध्ये पुढच्या आठवड्यापासून नवे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत इटलीच्या अध्याहून अधिक भागातल्या शाळा दुकानं हॉटेल्स बंद असतील तर नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडता येणार नाही

इटलीचे प्रधानमंत्री मारियो ड्रॅगी यांनी कोरोनाच्या नव्या लाटेचा इशारा दिला आहे शिक्षण अर्थव्यवस्था आणि मानसिक आरोग्य यावर या निर्बंधांचे गंभीर परिणाम होणार असल्याची कल्पना असली तरी परिस्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे

विशेष निरीक्षक अजय नाएक आणि विवेक दुबे यांनी काल मिदनापूर जिल्ह्यात राजकीय प्रतिनिधी आणि निवडणूक अधिकारी यांची बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली

हे गुन्हे आता मागं घेण्यात येणार आहेत डेहराडून इथं काल संध्याकाळी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी माध्यमांना दिली

मिनी बसमधील पर्यटक जैसलमेरला भेट देऊन जोधपूरला परतत होते अपघातानंतर हे सर्वजण बसमध्ये अडकले होते स्थानिक ग्रामस्थांनी त्यांची सुटका केली आणि पोलिसांना कळवलं तामिळनाड् तमिळनाड्रमध्येही उमेदवारी अर्ज दाखल करण्याला वेग आला असून द्रविड मुनेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षानं आज आपला निवडणूक जाहीरनामा सादर केला पक्षाचे संस्थापक एम करुणानिधी यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर पक्षाचे नेते आणि करुणानिधी यांचे पुत्र स्टालिन यांनी हा जाहीरनामा सादर केला क्रिकेट वीस षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतला भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा सामना उद्या अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहे